स्वातंत्र्यदिनानिमीत्त ते आज लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करत होते भारताला सामर्थ्यवान बनवण्यासाठी गिरिबी निर्मूलन गरजेचं आहे त्यादृष्टीनं सरकारनं अनेक महत्वाचे निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं लोकसंख्या वाढीची समस्या पुढच्या पिढीसाठी धोकादायक असून छोट्या कुटुंबामुळे विकास होतो असं मोदी म्हणाले जम्मू काश्मीर आणि लडाखमधल्या जनतेच्या आकांक्षा आपण पूर्ण करणार असून काश्मीरला पुन्हा गतवैभव मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं देशाच्या अनेक भागांमध्ये प्रामुळे झालेल्या जीवीत आणि वित्तहानीबद्दल त्यांनी दृःख व्यक्त केलं प्रखस्तांना सर्वोतोपरी मदत करण्याची ग्वाही मोदी यांनी दिली पुरामुळे ज्यांचे संसार उध्वस्त झाले आहेत अशा सर्वाना पुन्हा उभं करायचं काम महाराष्ट्राला करावं लागेल असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी मंत्रालयात झालेल्या ध्वजारोहण सोहळ्याच्या प्रसंगी केलं येत्या काळात महाराष्ट्राला दुष्काळ मुक्त करायचा संकल्प मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आपलं सरकार सातत्यानं सामान्य माणसाच्या पाठीशी उभं राहीलं आणि सर्व समाजघटकांच्या जीवनात परिवर्तन आणण्याचा प्रयत्न केला असं ते म्हणाले यावेळी मुख्यमंत्र्यांनी कृषी क्षेत्राच्या विकासासाठी सरकरानं केलेल्या कामांचा आढावाही घेतला जम्मू काश्मीर आणि लडाखसंदर्भात घेतलेला निर्णय तिथल्या नागरिकांसाठी लाभदायी ठरेल असा विश्वास राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केला आहे काल स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला उद्देशून भाषण करताना त्यांनी सांगितलं की या निर्णयामुळे काश्मिरी जनतेला देशातल्या इतर नागरिकांप्रमाणेच समान हक्क समान सुविधा उपभोगता येतील

स्वातंत्र्य म्हणजे फक्त राजकीय सत्तांतर नसून राष्ट्रबांधणीची दीर्घ प्रक्रिया आहे असं राष्ट्रपतींनी सांगितलं जगा आणि जगू द्या हे भारताचं संघटनात्मक तत्व राहीलं आहे इथे एकमेकांची अस्मिता प्रदेश भाषा आणि श्रद्धांच्या पलिकडे जाऊन जपली जाते सहअस्तित्व हाच या देशाचा वारसा आहे असं ते म्हणाले समावेशी वाढीसाठी पायाभूत सुविधांच्या विकासावर राष्ट्रपतींनी या भाषणात भर दिला पद्मश्री डॉ

अरूणा ढेरे यांच्या हस्ते काल प्रदान करण्यात आले ज्येष्ठ साहित्यिक समीक्षक विचारवंत डॉ नागनाथ कोत्तापल्ले यांना पद्मश्री डॉ विड्ठलराव विखे पाटील साहित्य जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार कोल्हापूर इथले किरण गुरव यांच्या जुगाड या कादंबरीस देण्यात आला जालन्याचे रंगकर्मी राजकुमार तांगडे यांना नाट्यसेवा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं